आयुष्यमान भारत योजना म्हणजे नव्या भारताच्या जडणघडणीसाठी उचलेलं क्रांतिकारक पाऊल आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली आयुष्यमान भारत योजनेच्या वर्षपूर्तीनिमीत्त आयोजित आरोग्य मंथन या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते भारतातल्या कोणतीही व्यक्ती अद्ययावत आरोग्य सुविधांपासून वंचित राहणार नाही असं आश्वासनही मोदी यांनी यावेळी दिलं

यावेळी मोदी यांनी या योजनेच्या वर्षभरातल्या कामगिरीचा आढावाही घेतला यावेळी मोदी यांनी आयुष्यमान भारत पीएम जय आणि आयुष्यमान भारत स्टार्ट अप ग्रँड चॅलेंज या मोबाईल एपचं उद्घाटन केलं तसंच आयुष्यमान भारत योजनेच्या वर्षपूर्ती निमीत्त एका विशेष टपाल तिकीटाचं अनावरणही केलं सरकारी योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्व तरूण अधिकाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत सहाय्यक सचिवांच्या परिषदेत मार्गदर्शन करत होते याबाबत जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे असं सांगून ते म्हणाले की या योजनांच्या अंमलबजावणीसाठी नव्या कल्पना नवे प्रस्ताव आणि नवा दृष्टिकोन आत्मसात करायला हवा यासाठी अधिकाऱ्यांनी कायम काही ना काही शिकत रहावं आणि आपली चौकसबुद्धी कायम जागृत ठेवावी असा सल्लाही त्यांनी दिला निपक्षपातीपणे काम करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकाच ठिकाणी काम न करता ठराविक वारंवारितेनं विविध भागात नियुक्तीवर जायला हवं असही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजिनामा द्यावा आणि राजकारण सोडून द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे मुख्यमंत्र्यांनी गेल्या निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्यासंदर्भात सुरू असलेली सुनावणी सत्र न्यायालयात सुरू ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत ही मागणी केली

सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं हा निर्णय दिला

बिहारमधल्या पूर्यस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश केंद्रानं बिहार सरकारला दिले आहेत

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आज सकाळी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळाचे सचिव राजीव गौबा यांनी बिहार मधल्या पूरपरिस्थितीचा तसंच तिथं सुरु असलेल्या बचावकार्यांचा आढावा घेतला पूरग्रस्त भागात दोन हेलिकॉप्टर्स अन्नाची पाकिटं पिण्याचं पाणी तसंच औषधं पुरवत आहेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर नैऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे या मंत्र्यांचीही नावं यादीत आहेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विनोद तावडे यांची नावं मात्र पहिल्या यादीत नाही सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे

शिवसेना युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत ठाकरे कुटुंबातला सदस्य प्रथमच निवडणुकीच्या आखाडयात उतरला आहे

हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर लाल यांनी आज करनाल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रतनलाल कटारिया उपस्थित होते

मनोहर लाल यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एक भव्य रॅली काढली होती ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी मनोहर लाल यांच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले

यानिमित्ताने देशभरात आणि परदेशात असलेल्या भारतीय दूतावासांतर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या अहमदाबाद मधील साबरमती आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करतील त्यानंतर मोदी आश्रमात प्लास्टिकमुक भारत कार्यक्रमात सामील होतील

तसंच पंजाब हरियाणा आणि चंदीगडमध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे हरियाणाच्या पलवलमधून गांधी आश्रम ते ताऊ देवी लाल पार्क पर्यंत सद्भावना यात्रा निघणार आहे या मेळाव्यात भारतीय वस्तूंच्या वापरासाठी आणि गांधीजींनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात येईल अशी माहिती शिक्षक संघटनेचे सरचिटणीस जीआन दत्त यांनी दिली

या बाटल्या प्लास्टिकला उत्तम पर्याय असून नैसर्गिक आकर्षक आणि पर्यावरण अनुकूल आहेत असं गडकरी यांनी सांगितलं देशाच्या प्रत्येक सैनिकाच्या छोट्यातल्या छोट्या गरजेची पूर्तता कशी करता येईल याची काळजी घ्या अशी सूचना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज आपल्या विभागाला केली संरक्षण लेखा दिनानिमित्त संरक्षण लेखा विभागानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते

भारतात आलेल्या सर्व हिंदू शीख ख्रिश्वन जैन आणि बौद्ध निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देऊ करणारं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत लवकरच संमत होईल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे पश्चिम बंगालमध्ये कोलकाता श्वं एका सार्वजनिक सभेत ते आज बोलत होते पश्चिम बंगाल मधलं तृणमूल काँग्रेसचं सरकार राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेबाबत जनतेची दिशाभूल करत असून याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चुकीचा प्रचार करत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला

काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान दरम्यान कुठल्याही तिसऱ्या देशाला मध्यस्थी करण्याची गरज नाही ही भारताची गेल्या अनेक दशकांपासूनची भूमिका असून या दोन्ही देशांनी हा मुद्दा द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवायला हवा असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं ते अमेरिकेत वॉशिंग्टन श्वे भारतीय वार्ताहरांशी बोलत होते

न्यायमूर्ती एन व्ही

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातल्या तरतुदी शिथिल करण्याचा आपला आधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज रद्दबातल ठरवला

आसाममधल्या कोक्रझार जिल्ह्यात कार्यरत असणा या बोडोलँड साँगबिजीत गटाच्या सहा दहशतवाद्यांना आज सुरक्षा दलांनी पकडलं सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं शर्थिचे प्रयत्न करुन रीपू राखीव जंगलभागात दहशतवाद्यांना पकडलं असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं आज कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला या घोटाळ्याची चौकशी करणा या सीबीआयनं त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती जम्मू कश्मीरमधे पूंछ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर आणि नागरी वस्तींवर बेछूट गोळीबार केला पूछ जिल्ह्यात आज सकाळी पावणेआठ वाजता शहापूर आणि किरनी क्षेत्रात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार आणि उखळी तोफ्यांचा मारा केला भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट कसोटी सामना उद्या आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम सुरू होत आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार विराट कोहलीनं बातमीदारांशी बोलताना रोहित शर्माला सलामीवीर म्हणून खेळवण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं